यासंदर्भात केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने काल नवीन मार्गदर्शक सुचना जारी केल्या यानुसार विद्यार्थांना वह्या पुस्तकं पेन्सिल पेन पाण्याच्या बाटल्या यांची देवाण घेवाण करता येणार नाही तसंच शाळेत कोणत्याही कार्यक्रमासाठी किंवा खेळ खेळण्यासाठी एकत्र येण्यास मनाई करण्यात आली आहे शाळेत येण्यासाठी पालकांची लिखित परवानगी असणं आवश्यक आहे

रुवनिधी पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मध्यप्रदेशातील फेरीवाल्यांशी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून संवाद साधणार आहेत

त्या साठी मध्य प्रदेशातील विक्रेत्यांचे सर्वाधिक संख्येनं अर्ज मंजूर झाले आहेत

मंबई पथविक्रेते निधी महाराष्ट्रातल्या मुंबईत पथविक्रेत्यांसाठी प्रधानमंत्री पथविक्रेता आत्मनिर्भर निधी विशेष सूक्ष्म पतपुरवठा सुविधा योजनेची अंमलबजावणी करण्यात येत आहे त्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रातील पथविक्रेत्यांनी ऑनलाईन अर्ज करून नोंदणी करणं आवश्यक आहे

उत्तर प्रदेश महिला सबलीकरण महिला सक्षमीकरणाच्या उद्देशानं उत्तरप्रदेश सरकारनं गर्भवती महिला आणि बालकांना पोषण आहार पुरवण्यासाठी महिला बचत गटांचा समावेश करण्याचा निर्णय घेतला आहे संयुक्त राष्ट्रसंघाची अन्न योजना आणि उत्तर प्रदेश सरकारच्या राष्ट्रीय ग्रामीण उपजिविका कार्यक्रमांअतर्गत काल एक सामंजस्य करार करण्यात आला या पोषण आहाराची खरेदी आणि वितरण गरजू महिला आणि बालकांपर्यंत बचत गटांच्या माध्यमातून पोहोचवण्यात येणार आहे यामुळे ग्रामीण भागातील गरीब कुटूंबातील एका महिलेला रोजगार उपलब्ध होणार असल्याचं मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सांगितलं

नऊ राज्यात ही क्लस्टर विकसित करण्यात आली असून यात महाराष्ट्रासह गुजरात मध्य प्रदेश ओडिशा आसाम नागलँड त्रिपुरा उत्तराखंड आणि कर्नाटक राज्यांचा समावेश आहे

जम्म काश्मीर प्रशासकीय सेवा जम्मू काश्मीरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा यांनी काल प्रशासकीय सेवेसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांची भेट घेऊन या प्रतिछित सेवेसाठी पात्र ठरल्याबद्दल त्यांचं अभिनंदन केलं जम्मू काश्मीर मधील युवक खूप प्रतिभावान असून प्रत्येक क्षेत्रात त्यांनी उत्कृष्ट कामगिरी केली आहे फक्त स्वतःत असणारी क्षमता त्यांनी ओळखली पाहिजे असं सिन्हा यावेळी म्हणाले

सुरक्षा बलांना मिळालेल्या माहितीच्या आधारे जवाहर बोगद्याजवळ एक ट्रक अडवून चालकाची चौकशी करण्यात आली तेव्हा ते दहशतवादी असल्याचं आढळून आली कारवाईत शस्त्रं आणि दारुगोळा जप्त करण्यात आला

मात्र या योजनेच्या अंमलबजावणीत पारदर्शकचेचा अभाव केलेल्या कामांवर अपूरी देखरेख आणि मुल्यांकनाचा अभाव असल्याचं महालेखापालांनी काल विधानसभेत मांडलेल्या अहवालांत म्हटलं आहे दरम्यान ही योजना नागरिकांची योजना आहे आणि ती मध्येच थांबवल्यानं योजनेची परिणामकारकता कमी झाल्याचं माजी मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं

आरोग्य मंत्रालय कोरोना प्रतिबंधासाठी प्रशासनानं घालून दिलेल्या नियमांचं पालन होत नसल्याच्या तक्रारी राज्य सरकारांकडून केंद्राकडे येत असल्याचं नीती आयोगाचे सदस्य व्ही के पॉल यांनी काल पत्रकार परिषदेत सांगितलं सामाजिक अंतर मास्कचा वापर यांसारखी सावधगिरीही बाळगली जात नसल्याचं त्यांनी सांगितली मृत्यूदर कमी करण्यासाठी चाचण्यांची संख्या वाढवणं आवश्यक आहे लक्षणं दिसताच चाचणी करुन घेण्याचं आवाहन त्यांनी नागरिकांना केलं आहे कोरोना चाचणीबाबतची रुग्णांच्या मनातील भीती कमी करण्यासाठी वाचावरण निर्मिती करण्याचा प्रयत्नावर भर द्यावा मोठ्या शहरांपासून आता छोट्या गावांमध्येही या विषाणीचा संसर्ग पोहोचल्याचं दिसून येत आहे

महाराष्ट्र धार्मिक स्थळे आरोग्यविषयक मार्गदर्शक तत्वे अनुसरून देखील धार्मिक स्थळे उघडणं हा व्यावहारिक पर्याय नाही असं काल महाराष्ट्र शासनाने काल मुंबई उच्च न्यायालयात सांगितलं राज्यातील धार्मिक स्थळे उघडण्यास परवानगी मिळावी यासाठी एका स्वयंसेवी संस्थेनं मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे त्याच्या सुनावणी दरम्यान राज्यशासनातर्फे हा युक्तिवाद करण्यात आला नुकत्याच पार पडलेल्या उत्सवांदरम्यान आरोग्य विषयक सुरक्षा नियम पायदळी तुडवले धार्मिक स्थळे पुन्हा उघडल्यास नागरिकांनी कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होण्याचा धोका असल्याचं शासनातर्फे सांगण्यात आलं मंबई विमानतळ क्य आर कोड विमानतळावर प्रवाशांना चेक इन करताना होणारा स्पर्श टाळण्यासाठी मुंबई विमानतळावर क्यू आर कोड आधारित प्रणाली बसवण्यात आली आहे या प्रणालीद्वारे प्रवाशांना मोबाईल फोनच्या आधारे स्वतःच चेक इन आणि बोर्डिंग पास घेता येणं शक्य होणार आहे या सगळ्या प्रणालीला नागरी विमान मंत्रालयाची मान्यता असून प्रवाशांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देण्याच्या दृष्टीने ही उपाय योजना केल्याचं मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजीव जैन यांनी सांगितलं छत्तीसगढ कोविड रुग्ण संख्या छत्तीसगढ मध्ये कोरोना बाधितांच्या संख्येत सातत्याने वाढ होत असून नागरिकांमध्ये घबराट पसरत असल्याच मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी परिस्थितीचा आढावा घेताना सांगितल

या राज्यातील मच्छीमारांनी समुद्रात न जाण्याचा इशाराही देण्यात आला आहे

नमस्कार